गोंदिया अंडारा जिल्हयात रखडलेले प्रकल्प पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

आणि राज्यात आज सर्वत्र पावसाचा जोर कायम

राज्यातील सुमारे पावणे दोन लाख य्वकांना कौशल्य आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य आणि उदयोजकता अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सकाळी बेनिन गॅम्बिया आणि गिनी या तीन आफ्रिकन देशांच्या भेटीनंतर मायदेशी परतले

एका आठवड्याच्या दौऱ्यात राष्ट्रपती कोविंद यांनी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी विविध विषयांवर चर्चा केली पारपरिक औषधी आफ्रिका ई नेटवर्क प्रकल्प सौर आणि अक्षय ऊर्जा ई शिक्षण आणि आय्वेद या विषयांतल्या अनेक करारांवर यावेळी स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या गिनी इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रीय ऑर्डर ऑफ मेरिट या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरविण्यात आल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे ओडिशाच्या चांदीपूर परीक्षण केंद्रातून आज सकाळी जमीनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या क्विक रियाक्षन सॅम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलं यावर्षी चांदीपूर केंद्रातून करण्यात आलेली क्षेपणास्त्राची ही दुसरी यशस्वी चाचणी आहे हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डी आर

ओ आणि भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड यांनी संय्क्तरित्या विकसित केल आहे

या छायाचित्रांत पृथ्वीच्या विविध रंगछटा दिसून येत आहे इस्रोनं व्टिटरदवारे ही छायाचित्र प्रसारित केली आहेत गोंदिया अंडारा जिल्हयात रखडलेले प्रकल्प प्ढच्या वर्षापर्यंत पूर्ण करू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियात महाजनादेश यात्रेअंतर्गत आयोजित सभेत केलं धानाला गेली चार वर्ष पाचशे रूपयांचा बोनस देण्यात आला तो यापुढेही देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं तसंच गोंदिया अंडारा जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करू तसंच याठिकाणच्या तलावांचे प्नरूज्जीवन करून सिंचन क्षमता देखील वाढविण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले विरोधकांकड ईव्हीएम व्यतिरिक्त कुठलाही मुददा नसल्यानं या एकाच गोष्टीचं ते आंडवल करू पाहत आहेत

महाराष्ट्र आणि छतीसगड राज्याच्या सीमेवर काल झालेल्या नक्षली हल्याच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्रक्षेत वाढ करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ब्रिगेड ऑफ दी गार्ड आरतीय सेनेचं सर्वोच्च रेजिमेंट आहे या रेजिमेंटमध्ये सहआगी होणा या सैनिकांना कठोर प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि त्यातून सर्वोत्कृष्ट ठरलेले सैनिकच गार्डस्मॅन होऊ शकतात पासिंग आऊट परेडनं हे प्रशिक्षण समाप्त होतं

सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल यशपालसिंग मोर यांनी याप्रसंगी परेडचं निरीक्षण केलं प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणा या सैनिकांना पदकानं सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी हरियाणाच्या जिंद जिल्हयातील गोविंद या सैनिकाला सर्वश्रेष्ठ घोषित करून स्वर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं

आरताच्या स्वतिकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या प्रूष दुहेरीचा खिताब जिंकला आहे भारतीय चमूनं हा खिताब जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे

राज्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून मूंबईसह उपनगरीय आगांमध्ये तसंच विदर्भातील गडचिरोलीसह अनेक जिल्हयांमध्ये चांगला पाऊस झाला आहे दरम्यान अनेक ठिकाणी संततधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आल्याच्या घटना आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवल्या आहेत

रायगड नाशिक सांगली सातारा धुळे कोल्हापुर ठाणे आणि पालघर या जिल्हयांमध्ये अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्यावर वाहत असुन धरणांचे दारं उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे विदर्भात येत्या पाच दिवसात बहतांश ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे

दरम्यान पावसानं आज नागप्रात विश्रांती घेतली

राज्य शासन विविध योजनांमधून राज्याचा सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे नागरिकांच्या कल्याणासोबतच त्यांचे अविष्य स्रक्षित सुंदर करण्यासाठी शासन काम करीत आहे शासनाच्या विविध फ्लॅगशिप योजना विहित कालमर्यादेत उददिष्टपूर्ती करण्यासाठी कार्यान्वीत आहेत या सर्व फ्लॅगशिप योजनांमध्ये ब्लढाणा जिल्हा हा राज्यात अग्रस्थानी ठेवावा त्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश पालकमंत्री डॉ संजय क्टे यांनी आज दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते

जप्त मास ब्टीबोरी नागपूर इथल्या झ्नी एन्टरप्राइजेस अॅरिंज सिटी फ्ड पार्क एमआयडीसी येथे ठेवण्यात आले आहे सदर मास विक्री संदर्भात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी धामणगाव रेल्वे यांनी आदेश पारीत करुन निविदा काढून विक्री करावी असे पोलिसांना कळविले आहे